नोकरी आणि पदोन्नतीत अन्सूचित जाती जमातींचं आरक्षण हा मूलभूत अधिकार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या निकालात म्हटलं आहे त्यावर आज राज्यसभैत सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणमंत्री थावरचंद गेहलोत यांनी निवेदन दिलं त्या खटल्यात केंद्र सरकार पक्ष नव्हतं तसंच कोणतेही प्रतिज्ञापत्र सरकारनं दिलेलं नव्हतं राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार अन्सूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गियांच्या कल्याणासाठी बांधील आहे असं त्यांनी सांगितलं

विरोधीपक्ष सदस्यांनी न्यायालयाच्या निर्णयाबद्दल प्रश्न उपस्थित केला आणि अनुसूचित जाती जमातीच्या हितरक्षणासाठी तातडीनं पावलं उचलण्याची मागणी केली ही गंभीर बाब आहे त्यामुळे केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात ताबडतोब प्नरावलोकन याचिका दाखल करावी असं मत विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी मांडलं न्यायालयाचा हा निर्णय निष्प्रभ करण्यासाठी संसदेत विधेयक आणावं असंही ते म्हणाले आरक्षणाशी संबंधित प्रश्न घटनेच्या नवव्या सूचीत आणावेत असं केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितलं आरक्षण कोणीही हटवू शकत नाही आणि सरकार त्याकरता बांधील आहे असंही पासवान म्हणाले

ज्या प्रकरणांमध्ये सकृतदर्शनी खटला दाखल होऊ शकत नाही अशाच प्रकरणांमध्ये आरोपीला हंगामी जामीन देता येईल असं न्याययमूर्ती अरूण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं स्पष्ट केलं आहे या कायद्याअंतर्गत प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यापूर्वी कोणत्याही चौकशीची किंवा वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नसल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं प्रत्येक नागरिकानं आपल्या सोबतच्या सगळ्यांना बरोबरीची वागणूक दयायला हवी आणि बंध्भावाचं संवर्धन करायला हवं असं या पीठाचे सदस्य असलेले न्यायमूर्ती रविंद्र भट यांनी स्वतंत्रपणे निकाल देताना म्हटलं आहे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्सार खटला दाखल होऊ शकत नाही असं सकृतदर्शनी आढळलं तरंच न्यायालय दाखल झालेला प्राथमिक माहिती अहवाल रद्द करू शकतं असं त्यांनी नमूद केलं अशा प्रकरणांमध्ये सहजपणे हंगामी जामीन मिळणं हे या कायदयामागच्या संसदेच्या हेतूला हरताळ फासण्यासारखं आहे असंही त्यांनी आपल्या निकालात म्हटलं आहे अन्सूचित जाती जमातींच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल अन्यायकारक आहे असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे संसद सार्वभौम असून पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्याचा कायदा सरकारनं संसदेत मंजूर करुन घ्यावा तसंच आरक्षण हे घटनेच्या नवव्या सूचीत समाविष्ट करावं यासाठी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान अर्जून मेघवाल अर्जून मुंडा यांचं शिष्टमंडळ घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली जालना जिल्ह्यातल्या अंबड इथं आज पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते नाफेडच्या हमीभाव तूर खरेदी केंद्राचा प्रारंभ झाला

महादेव कोळी समाजानं विविध मागण्यांसाठी आज सोलाप्रात संभाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला

आंगणेवाडी गावात दरवर्षी यात्रेच्या निमित्तानं लाखोंच्या संख्येनं भाविक येतात आंगणेवाडी गावच्या विकासासाठी स्वतंत्र आराखडा बनवला जात असून म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपम्ख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आंगणेवाडीच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली

पालकमंत्र्यांनी आज आंगणेवाडीला भेट दिली प्रशासकीय अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली

कोरोना विषाणूचा प्रादर्भाव आणि त्याच्या आर्थिक परिणामांची भीती गुंतवणूकदारांमधे दिसत असल्याचं बाजार सूत्रांनी सांगितलं वीरशैव मराठी साहित्य विप्ल आणि वैविध्यपूर्ण आहे ते शेकडो वर्षापासून उपलब्ध असूनही अभ्यासकांचे याकडे लक्ष न गेल्यामुळे दुर्लक्षित राहिलं आहे असं मत डॉ आनिल सर्जे यांनी व्यक्त केलं ते आज वाराणसी इथं चौथ्या भारतीय वीरशैव मराठी साहित्य समेलनात बोलत होतं संमेलनाचा आज तिसरा दिवस आहे

यावेळी प्ण्याचे वैजीनाथ फास्के यांनी वीरशैव संतकवी शिवदासांची अभंगवाणी या विषयावर परभणीच्या महानंदा हाके यांनी परमरहस्यातील सदाचार या विषयावर वाशिम येथील हर्षा अजबे पसारकर यांनी वीरशैवांची स्फुट रचना या विषयावर तर परळी वैद्यनाथच्या प्रा चेतना गौरशेटे यांनी वीशैव संतकवी बसलिंगाची आभंगवाणी या विषयावर निंबध सादर केला या परिसंवादाच्या आध्यक्षस्थानी डॉ

स्वामी उपस्थित होते

अरुणा ढेरे उपस्थित होत्या वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट जळितकांडातल्या पीडितेचा आज सकाळी मृत्यू झाला मागच्या आठवड्यात ती महाविद्यालयात जात असताना आरोपीनं तिला भर रस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे या तरुणीवर नागपूरच्या ऑरेंज सीटी रुग्णालयात उपचार स्रु होते या तरूणीच्या मृत्य्बद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी द्ःख व्यक्त केलं आहे ही घटना आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे असं राज्यपालांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे या प्रकरणी आरोपीला गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे यासाठी शक्य तितक्या जलद गतीनं प्रयत्न करावेत यादृष्टीनं संबंधित यंत्रणांना गतीमान केलं असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे आरोपीला कठोरातील कठोऱ शिक्षा व्हावी यासाठी तपास यंत्रणांनी प्रयत्न करावेत असे निर्देश दिले असल्याचं ते म्हणाले पीडितेला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूनही ती वाच् शकली नाही याचं द्ःख वाटतं असल्याची प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे पिडीत मुलीच्या घरातल्या एकाला शासकीय नोकरी देण्याचं आश्वासनही देखमुख यांनी दिलं आहे उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनीही पीडितेच्या मृत्युबद्दल दुःख व्यक्त केलं आहे अशा घटनांची प्नरावृत्ती टाळण्यासाठी सरकार गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करेल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे